बँकिंग क्षेत्राचा पाया मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत बँकिंग क्षेत्रासंदर्भात माध्यमांसमोर सादरीकरण केलं त्यावेळी त्या बोलत होत्या देशाचं पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवसंस्थेचं उददिष्ट पूर्ण करण्यासाठीचा मार्ग स्कर करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध पावलं उचलली जात आहेत असं त्या यावेळी म्हणाल्या यावेळी सीतारामन यांनी पंजाब नष्टानल बँक ओरिएनटल बँक ऑफ कामर्स आणि युनायटेड बँक या तीन बँकांचं विलीनीकरण होणार आहे

कमरा बँक आणि सिंडीकेंट बँक यांचं तर यूनियन बँक आंध्र बँक कार्पोरेशन बँक तर इंडियन बँकआणि अलाहाबाद बँकांच्या विलीनीकरणाची घोषणाही केंद्र सरकारनं केली आहे केंद्र सरकारनं बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणल्याचं सांगत बँकांच्या कामकाजात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही असं त्यांनी स्पष्ट केलं

महाजनादेश यात्रेदरम्यान त्यांनी आज परभणीत वार्ताहरांशी संवाद साधला मराठवाड्यातील जनतेला द्ष्काळापासून म्क्त करण्यासाठी सरकार वेगवेगळे प्रयोग करत आहे कोकणातील पावसाचं समुद्रात वाहन जाणारं पाणी मराठवाड्यात आणण्याच्या दृष्टीनं सर्व जिल्ह्यांचे आराखडे तयार करण्यात आले आहेत असंही ते म्हणाले यासंदर्भात परभणी जिल्ह्यातील कामाच्या निविदा लवकरच निघतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज हिंगोली जिल्ह्यात पोहोचली हिंगोली आणि औंढा ताल्क्यातील जवळाबाजार एथान त्यांची जाहीर सभा झाली त्यानंतर त्यांनी नागरिकांच्या वतीनं ठेवण्यात आलेला सत्कार स्वीकारला मराठवाडा कायमस्वरूपी दृष्काळमुक्त करू

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महाप्रामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची केंद्रीय पथकानं आज पाहणी केली शिरोळ तालुक्यापासून सकाळी दहा वाजल्यापासून या पाहणीला सुरुवात झाली पूरग्रस्त पाहणीचा अहवाल या पथकाकड्रन केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे या पथकासोबत कोल्हाप्रचे जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि प्रशासकीय अधिकारी होते ही पाहणी करताना या पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि न्कसानीची माहिती घेतली कृष्णा आणि वारणा नद्यांना आलेल्या प्राम्ळे सांगली जिल्ह्यात सुमारे साडेसातशे कोटी रुपयांचं न्कसान झालं आहे

चारा छावण्यांची मुदत उद्या संपत आहे

सरकारनं तात्काळ चारा छावण्यांना मुदतवाढ देऊन मागणीप्रमाणे चारा छावण्या सुरु कराव्यात तसंच पूरग्रस्त भागातही चा याचा प्रश्न गंभीर बनला आहे तिथेही मागणीप्रमाणे चारा छावण्या दयाव्यात अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे रयत शिक्षण संस्थेच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर इथल्या संक्लाच्या विविध इमारतींचं उदघाटन आणि नामकरण राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज झालं कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या त्यागातून कर्तत्ववान पिढी घडविण्याचं काम रयत शिक्षण संस्थेनं केलं आहे ही परंपरा प्ढे चालवण्यासाठी प्ढील पिढीही सज्ज आहे

चत्रंग प्रतिष्ठानच्यावतीनं दिला जाणारा यंदाचा सामाजिक जीवनगौरव प्रस्कार म्स्लिम सत्यशोधक समाजाचे संस्थापक सदस्य सय्यदभाई यांना जाहीर झाला आहे मानपत्र सन्मानचिन्ह आणि तीन लाख रुपयांचा धनादेश असं या प्रस्काराचं स्वरूप आहे

धुळे जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्यानं शेतकरी राजा सुखावला आहे त्यामुळे आपल्या सर्जा राजांचं विशेष कौतुक करत त्यांना सजवून गोड प्रणपोळीचा खास भरवून वाजत गाजत मिरवणुका काढण्यात येत आल्या शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागल्यानं यंदा पोळ्या च्या बाजारात फारशी उलाढाल झाली नसली तरीही शेतकऱ्यांनी आपल्या सर्जाराजा प्रति कृतज्ञता व्यक्त करत पोळा सण साजरा केला यवतमाळच्या आझाद मैदानात पारंपारिक पोळा भरवण्यात आला नगर परिषदेमार्फत भरविण्यात आलेल्या या पोळ्यात शेतकरी आपल्या बैलजोडी घेऊन सहभागी झाले निसर्गानं मनाजोगती साथ दिली नसली तरी वाशिम जिल्ह्यात बालाजी मंदिरासमोर पोळ्यानिमित्त यात्रा भरली असून मंदीर परिसर फुलून गेला आहे मंबईत च्नाभट्टी इथं झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीनं आज मुंबईत निषेध मोर्चा काढला